जमीनींचं वाळवंटीकरण रोखण्यासाठीच्या यु

ते आज नवी दिल्ली धिं वार्ताहरांशी बोलत होते ही आजवरची सर्वात यशस्वी परिषद ठरली असं म्हणत त्यांनी परिषदेच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त केलं अनेक देशांचे प्रतिनिधी विक्रीमी संख्येनं या परिषदेत सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं

परिषदेच्या माध्यमातून अखेरीस दुष्काळाच्या समस्येचं गांभीर्य करारात सहभागी असलेल्या देशांना कळलं असं मत यु

डी चे कार्यकारी सचिव ब्राहीम थिआव यांनी व्यक्त केलं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतगत अटक करण्याची तरतूद शिथिल करण्याच्या आपल्या आधीच्या निर्णयावर पूनर्विचार करावा याबाबत केंद्र सरकारनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज तीन न्यायाधिशांच्या पीठाकडे सोपवली या खटल्याची सुनावणी पुढल्या आठवड्यात तीन न्यायाधिशांच्या पीठापुढे करावी असं न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमूर्ती यू

ललित यांच्या पीठानं आज सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्यात केंद्र सरकारच्या पूनर्विचार याचिकेवर आपला निकाल राखून ठेवला होता केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज मुंबईत सागरी संपर्क सेवा तसंच चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणा या यंत्रणेचं उद्घाटन केलं व्हीसॅट स्विधा प्रवणारी नेल्को कंपनी सागरी संपर्क सेवा देणार आहे या सेवेमुळे समुद्रात विविध प्रकारच्या जहाजांवर प्रवास करत असलेल्यांना उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीनं व्हॉईस डेटा आणि व्हिडियो सेवांचा सहज लाभ घेता येईल या सर्वसमावेश सेवांमुळे विविध प्रकारच्या जहाजांना आपल्या संचालनात्मक क्षमता वाढवता येतील केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सागरी संपर्क सेवेबाबतची श्वेतपत्रिका यावेळी प्रसिद्ध केली भोपाळ बोट दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे भोपाळच्या खाटलापुरा घाटात बोट उलटून झालेली दुर्घटना अत्यंत द्खदायक आहे असं मोदी म्हणाले भोपाळच्या खाटलापूरा तलावात गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी अकरा जणांचा बुडून मृत्यू झाला तर सहा जणांना वाचवण्यात यश आलं

ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे विदेशी शीख नागरिकांना भारतात येण्याची तसंच आणि आपल्या कुटुंबियाना भेटण्याची संधी मिळेल असं केंद्रसरकारनं म्हटलं आहे

त्यामुळे त्यांची विदेशी नागरिकांच्या सूचित नोंद झाल्यानं त्यांना भारताचा व्हिसा मिळण्यात अडचणी येत होत्या अन्य देशातल्या भारतीय दूतावासांना देखील शीख शरणार्थीना व्हिसा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती केंद्रसरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे नौदलाच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी आज कश्मीर खोऱ्याचा दौरा करून तिथं तैनात असलेल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला चिनार कॉर्प कमांडर के

एस ढिल्लन यांच्यासमवेत लष्कर कमांडर यांनी कश्मीर खोऱ्याच्या नियंत्रण कक्षेत आणि दुर्गम भागात तैनात असलेल्या लष्कर आणि लष्कर तुकड्यांचा दौरा केला

हिवाळ्यात शेजारी राज्यात शेतातला कचरा जाळण्यामुळे वा याबरोबर येत असलेल्या धुरानं होणाऱ्या वायू प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही योजना राबवत असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे या काळात रस्त्यावर एक दिवस सम तर एक दिवस विषम क्रमांक असलेल्या गाड्या धावतील दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं घवघवीत यश मिळवलं आहे केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या पहिल्या टप्प्यातल्या निधीचा विनियोग केल्याबद्दल केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी गोवा राज्य सरकारची प्रशंसा केली आहे पटेल यांच्या हस्ते आज पणजी थिं स्वदेश दर्शन योजनेची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते यापुढेही गोवा सरकारला आवश्यक ते आर्थिक सहकार्य देण्याचं आश्वासनही पटेल यांनी दिलं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते मनी लाँड्रींगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडे शरणागत होण्यासंबंधातली पी चिंदबरम् यांची याचिका विशेष सीबीआय न्यायालयानं आज फेटाळली माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम् सध्या आयएनएक्स मिडीया भ्रष्टाचार प्रकरणी तिहार तुरुंगात स्थानबद्ध आहेत सक्तवसुली संचालनालयानं कालच न्यायालयात सांगितलं की मिडीया मनी लाँड्रींगप्रकरणी प्रकरणी चिदंबरम् यांची अटक आवश्यक असून त्यांच्या अटकेची मागणी योग्यवेळी केली जाईल चिंदबरम् सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे पुराव्यात काही ते गडबड करतील अशी शक्यता ईडीनं न्यायालयात वर्तवली कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण देणारा कोलकाता उच्च न्यायालयाचा आधीचा आदेश आज न्यायालयानं रद्द केला सारदा चीटफंड घोटाळ्याचा तपास प्रकरणी आपल्या चौकशीचा आदेश करण्याची राजीव कुमार यांनी केलेली विनंतीही न्यायालयानं रद्द फेटाळली आहे कुमार हे सध्या पश्चिम बंगालच्या केंद्रीय अन्वेषण संस्था म्हणजेच राज्य सीआयडीचे अतिरिक्त आयुक्त आहेत

आज नवी दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात युनानी मेडिकल सेंटर आणि सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिटच्या उद्घाटन समारंभात आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली युनानी मेडिकल सेंटर आणि सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिटमधे देशाच्या विविध भागातून येणाऱ्या रूग्णांना युनानी आणि सिद्ध यंत्रणांमार्फत चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल असा विश्वास श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केला दक्षिण सुदानमधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल पाच भारतीय महिला पोलिस अधिका यांचा संयुक्त राष्ट्रसंघ पदक देऊन सन्मान करणार आहे दक्षिण सुदानमधल्या जुबा श्री मंगळवारी एका समारंभात ही पदकं दिली जातील असं गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं या अधिका यांमधे महाराष्ट्र पोलिसामधे पोलिस उपअधिक्षक असलेल्या गोपिका जहागिरदार यांचा समावेश आहे आयकर दातांसाठी असलेल्या महत्त्वाकांक्षी ई असेसमेंट योजनेची अधिसूचना केंद्रानं जारी केली अर्थ मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना काल जारी केली राष्ट्रीय ई असेसमेंट केंद्राची उभारणी हा या योजनेतला एक भाग असेल हे केंद्र करदात्यांना कर परिक्षणासंबंधी आलेल्या नोटिसा कर अधिकाऱ्यांकडे पाठवेल त्यामुळे आयकरदात्याला करभरणासंबंधी आयकर विभागाने उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देण्यासाठी वैयक्तिकरित्या कर अधिकाऱ्यांसमोर उपस्थित रहावे लागणार नाही

वाया जाणा या शेतमालापासून जैविक धिनाची निर्मिती झाली तर विदर्भात रोजगाराच्या संधी मिळायला मदत होईल असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे नागपूर श्विं एलएनजी स्टेशनचं उद्घाटन केल्यावर गडकरी आज बोलत होते शेतमालाच्या शिल्लक उत्पादनांपासून जैविक धिनासाठी पाच संयंत्र बसवण्यात आली असून त्यापैकी एक तुमसारमधे सुरु आहे अरुणाचल प्रदेशचा सांस्कृतिक भौगोलिक आणि विकास दाखवणारं वस्तू संग्रहालय लवकरच सुरु होईल

रेल्वे परिसरातल्या हरित योजनंबाबत भारतीय रेल्वेनं भारतीय उद्योग परिषदेबरोबर आज नवी दिल्लीत सामंजस्य करार केला रेल्वेची मालमत्ता पर्यावरणाला अनुकूल आणि कारखाने कार्यशाळा ऊर्जेनं सक्षम करणं हा उद्देश आहे यानिमित्तानं रेल्वे परिसर आणि गाडयांमधे स्वच्छता आणि आरोग्याकडे लक्ष दिलं जात असल्याचं रेल्वे राज्यमंत्री सुरेख अंगडी यांनी सांगितलं

पँग ल्हाबसोल हा सण सिक्किमच्या रक्षक देवतांना आदरांजली वाहण्यासाठी साजरा केला जाणारा सण आहे तर पर्जन्यदेव ्विची आराधना करण्यासाठी िंद्र जात्रा हा सण साजरा केला जातो देशभरातली विद्यापीठं आणि तेर शैक्षणिक संस्थांमध्ये मूल्यशिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे असं केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय परिक्षण आणि अधिस्विकृती परिषदेनं आज मैसूर आणि कर्नाटक विद्यापीठाशी संल्गन असलेल्या बिगर अधिस्विकृती महाविद्यालयांसाठी नव्यानं लागू केलेल्या अधिस्विकृती आराखड्याविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं